अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक बी

सिंग यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली प्णे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते अभिनेते शिवाजी साटम यांनीही यावेळी आपल्या कारकिर्दीतल्या आकाशवाणीच्या आठवणींना उजाळा दिला

कॅमेरा नसतो ऑडियन्स नाहि आहे पण फक्त ऑडियन्स काय आहे तर फक्त मायक्रोफोन त्यामुळे आकाशवाणी मला खूप आवडते

पूणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध कार्यक्रम रंगत आहेत रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात लेखक दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या तसंच इटलीचे दिग्दर्शक फेडेरिको फेलिनी यांनी दिग्दर्शित केलेल्या काही चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे

आज संग्रहालयातर्फे सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या काही बासऱ्यांचा संग्रह स्वीकारण्यात आला प्णे मेट्रोच्या नेहरू नगर स्थानकात आज मेट्रोची चाचणी घेण्यात आली

राज्य महामार्ग किंवा अन्य मार्गावरच्या टोल नाक्यांसाठी रोख स्वरुपातही टोलची रक्कम भरता येईल एटीएम केंद्रावर रोख रक्कम जमा करून घेणाऱ्या विशेष कॅश डिपॉझिट मशीनची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे या नुसार बँक खाते कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत असले तरी कोणत्याही कॅश डिपॉझिट मशीन मध्ये रक्कम भरता येईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या आणि जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली त्यांनी पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला बंद पडलेल्या पोस्टल लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज् पुन्हा सुरू करण्याची संधी टपाल खात्याकडून गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे

प्णे महापालिकेनं निवासी मिळकत कराबाबत अभय योजना राबवावी असा प्रस्ताव नगरसेवक दिपक मानकर आणि भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीला दिला आहे प्णे महापालिकेने यापूर्वीही मिळकत करासाठी अभय योजना राबवून दंडाच्या रकमेतून सूट दिली होती मराठा समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेला बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे या विरोधात मराठा संघटनांकडून उद्या पुण्यात उपोषण करण्यात येणार आहे प्ण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातल्या परिचारिका विभागाचा पदवी प्रदान सोहळा काल पार पडला

सुमारे चाळीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर सुरु करण्यात येणार आहे भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना पुण्यात सुरु आहे श्रीलाकेनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

पीवायसी जिमखाना इथं उद्यापासून राष्ट्रीय बिलियर्डस आणि स्न्कर स्पर्धा रंगणार आहे

राष्ट्रीय स्तराची मिनि सबज्यूनियर फ़टबॉल अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून दोन दिवस होणार आहे